या दोन्ही महिलांचा काल उपचारादरम्यान मृत्यू झाला त्यानंतर या दोन्ही महिलांचे कोरोना विषाणू संसर्ग चाचणीचे अहवाल पॉझिटीव्ह आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे दरम्यान औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज सकाळी चिकलठाणा औद्योगिक वसाहत परिसरातल्या केंद्रीय प्लास्टिक आणि अभियांत्रिकी संस्था सिपेटच्या इमारतीची पाहणी केली कोरोना विषाणू प्रादर्भावाच्या अनुषंगाने भविष्यात आरोग्य सेवेसाठी आवश्यक असणाऱ्या इमारतीची आवश्यकता लक्षात घेऊन ही पाहणी करण्यात आली जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी या इमारतीत असलेल्या सोयी सुविधांची सविस्तर माहिती देसाई यांना दिली यावेळी मनपाचे आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय आणि इतर अधिकारी उपस्थित होते

त्यामुळे आता जिल्ह्यातील कोरोना विषाणू बाधितांचा आकडा पंच्वावन्न झाला आहे या व्यक्तीला दोन दिवसापूर्वी प्रथम खासगी रुग्णालयात आणि नंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं तसंच त्याच्या घशातला स्त्राव तपासणीसाठी पाठवण्यात आला होता आज सकाळी अहवाल प्राप्त झाल्यानंतर ही व्यक्ती कोरोना विषाणू बाधित असल्याचं स्पष्ट झालं अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे

तसंच अमरावतीचे दोन आणि नाशिक मुख्यालयातील एक असे तीन राज्य राखीव दलाचे जवान कोरोना विषाणू बधित आढळल्यामुळे पोलीस दलातील कोरोना विषाणू बाणितांची संख्या आता अठरा झाली आहे नांदेड इथून आज सायंकाळी चार वाजता नांदेड लखनौ ही कामगारांसाठी विशेष रेल्वे सोडण्यात येत आहे या रेल्वेतील एक हजार चारशे पासष्ट कामगारांचे प्रवास तिकिट राज्य शासनाने जिल्हा प्रशासना मार्फत काढण्यात आली आहेत या गाडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची तपासणी करूनच रेल्वे स्थानकात प्रवेश दिला जाणार आहे

आज द्पारी दोन वाजता उत्तर प्रदेशमधल्या बलियासाठी तर रात्री आठ वाजता गोरखपूरसाठी रेल्वे सुटेल

या कामगारांचा प्रवासखर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून करण्यात येत असून मराठवाड्यातले जवळपास सहा हजार चारशे कामगार या रेल्वेनं जाणार असल्याचं उपजिल्हाधिकारी अप्पासाहेब शिंदे यांनी सांगितलं

एसटी महामंडळानेही आतापर्यंत तीनशे बसच्या माध्यमातून हजारो स्थलांतरित कामगारांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचवलं असल्याचं या बातमीत सांगण्यात आलं आहे

जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी हा आदेश जारी केला आहे

किरकोळ दुकानदारांना घाऊक विक्रेत्याकडून सामान भरण्यासाठी ही परवानगी देण्यात येत आहे वाहतूक पास असल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीस वाहन वापरास शहरी भागात संपूर्ण मनाई असेल या आदेशात म्हटलं आहे